म्ख्य निवडणूक आय्क्त सूनील अरोरा यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली

निवडण्कीच्या घोषणेसोबतच संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली आहे

तर जम्मू काश्मीरमध्ये पाच टप्प्यात मतदान होणार आहे लोकसभा निवडण्कीसोबतच आंध प्रदेश अरुणाचल प्रदेश ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांच्या विधानसभा निवडण्कीचीही निवडणूक आयोगानं घोषणा केली या लोकसभा निवडणुकीत सगळ्या मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासेबत व्हीव्हीपॅट अर्थात मतदानाची पोच मिळण्याची सोय असेल ईव्हीएम यंत्रावर सर्व उमेदवारांची छायाचित्रं असतील निवडणुकीसाठी सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत त्याचप्रमाणे आचारसंहितेच्या उल्लंघनाची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल घेतली जाईलआणि कठोर कारवाई केली जाईल असं म्ख्य निवडणूक आय्क्तांनी यावेळी सांगितलं संवेदनशील राज्यांमध्ये विशेष पर्यवेक्षक नेमले जाणार आहेत

समाजमाध्यमं आणि पेड न्यूज वर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष असणार आहे उमेदवारांना समाजमाध्यमांवर केलेला खर्च आता निवडणूक खर्चात दाखवावा लागणार आहे राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा करून कायदा सृव्यवस्थेचा आढावा घेऊन त्याचप्रमाणे शेती परीक्षा आणि सण आणि उत्सवांच्या वेळा लक्षात घेऊन निवडण्कीच्या तारखा निश्चित केल्याचं अरोरा यांनी सांगितलं

निवडणूक प्रचारासाठीच्या जाहिरातींमध्ये संरक्षण दलातल्या जवानांची छायाचित्रं वापरू नयेत अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना दिल्या आहेत आयोगानं याबाबतचं एक पत्र सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पाठवलं असून त्यांनी आपल्या उमेदवारांना निवडणूक प्रचारासाठी संरक्षण दलाच्या जवानांची छायाचित्रं वापरू नयेत अशा सूचना द्यायला सांगितलं आहे देशाच्या स्रक्षा व्यवस्थेत केंद्रीय स्रक्षा बलाचं महत्वपूर्ण योगदान असून व्यक्तीच्या सुरक्षेपेक्षा एखाद्या संस्थेची सुरक्षा व्यवस्था सांभाळणं अत्यंत कठीण काम आहे अशा शब्दांत त्यांच्या परिश्रमांचं कौत्क प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं ते आज उत्तरप्रदेशातल्या गाझीयाबाद इथं इंदिराप्रममध्ये सीआयएसएफच्या स्थापनेच्या स्वर्ण महोत्सवात ते बोलत होते समाजात स्रक्षिततेबरोबरच संस्थेची स्रक्षा सांभाळणं देशाच्या विकासाला हातभारच लावत आहे यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी शहिदांच्या स्मारकावर प्ष्पचक्र अर्पण केलं सीआयएसएफच्या जवानांच्या पथ संचलनाची मानवंदना त्यांनी स्वीकारली पोलीस आणि अग्निशमन दलाच्या विशेष गुणवता प्राप्त कर्मचा यांना त्यांनी सेवा पदक बहाल केली

याप्रसंगी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंग गहराज्यमंत्री किरण रिजीज् आणि हंसराज अहीर या समारंभात उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातात देश स्रक्षित असून येत्या निवडण्कीत विरोधकांवर सर्जिकल स्ट्राईक करून मतदार हे दाखवून देतील असा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि भाजपाच्या जेष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी व्यक्त केला

सबका साथ सबका विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊनचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं सर्व घटकांना न्याय दिला आहे असं सांगत विशेष करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारनं विविध पावलं उचलली असं त्या म्हणाल्या सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचं भवितव्य सुरक्षित केलं आहे

निवडण्कीच्या मतदानादिवशी मतदान केंद्रावर ईव्हीएम यंत्राचं प्रात्यक्षिक दाखवत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दक्ष राहावं असे निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले पवार यांनी काल बीड मधून व्हिडीओ कान्फरन्सिंग च्या माध्यमातून राज्यातल्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते भाजपावर विश्वास नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी ईव्हीएम संदर्भात मतदान केंद्रावर जाऊन जातीनं लक्ष घालावं असं ते म्हणाले मतदानासाठीच्या ईव्हीएम यंत्रात छेडछाड होत असल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षांनी ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांदवारे मतदान घेण्याची मागणी केली होती या पार्शवभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना या सुचना दिल्या राज्यसभेतले भाजपा खासदार संजय काकडे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत प्ण्यात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी आज ही माहिती दिली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी भेट झाली असून आपण लवकरात लवकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं

नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारणाऱ्या भारताच्या सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली

देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली या मोहिमेला राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांमधल्या शहरी आणि ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल राष्ट्रपती भवनात पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा प्रारंभ केला या मोहिमेत नेहमीप्रमाणेच शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांना पोलिओ लस देण्यात आली

आरोग्य केंद्र बसस्थानकं रेल्वे स्थानकं मजुरवस्त्या वाडे यासह आवश्यक त्या ठिकाणी पोलिओ बूथ लावले होते

ट्वीटद्वारे गांधी यांनी ही मागणी केली आहे

या रस्ते बांधकामामुळे जिल्ह्यातली पाचशेपेक्षा अधिक खेडी परस्परांशी जोडली जातील

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे तर विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे येत्या दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे